आज सकाळी कोलकाता इथल्या हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपल्या भाषणात त्यांनी या कायद्याबद्दल असणारे संभ्रम द्र करण्यासाठी युवकांनी पुढं येण्याचं आवाहन केलं पंतप्रधानांनी आज सकाळी बेलूर मठ इथल्या रामकृष्ण मंदिरात पूजाही केली

गुलशनपुरा भागात हे दहशतवादी असल्याच्या माहितीवरून सुरक्षा दलांनी घेराव घातला यावेळी चकमक झाल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली या भागात आणखी एक अतिरेकी असल्याचं सांगण्यात येत असून ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचंही याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरेन रिजीजू आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी या महोत्सवाचं उद्धाटन करत आहेत

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं शोधकार्य अद्याप सुरू असून या ढिगाऱ्यात आणखी एक लहान मुलगी दबलेली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यानिमित्त जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या ब्लडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्ममहोत्सव सुरू आहे सकाळपासून राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी सिंदखेडराजा इथल्या जिजाऊ सृष्टीवर गर्दी केली आहे द्पारी दोन वाजता होणाऱ्या शिवधर्म संसदेला खासदार छत्रपती संभाजीराजे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे मराठा सेवा संघाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या मराठा विश्वभूषण प्रस्कारानं यावेळी छत्रपती संभाजीराजे यांना गौरवण्यात येणार असल्याचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कळवण्यात आलं आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद शहरातून सकाळी चारचाकी वाहन फेरी काढण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या उपस्थितीत क्रांती चौकातून सुरू झालेल्या या फेरीचा टीव्ही सेंटर भागातील राजमाता जिजाऊ चौकात समारोप झाला

यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे गरवारे क्रीडा संकूलावरील कलाग्रामवर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे

यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर सकाळी चांदीच्या सिंहासनाचं आणि उत्सवमूर्तीचं अनावरण झालं यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या असून दिवसभर तळी भंडार तसंच येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष सुरू असल्याचं आमच्या वातोहरानं कळवल आहे

यामुळे अनेक वर्षांपासूनच्या समस्येवर तोडगा निघाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे